सत्ता स्थापनेसंदर्भात शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आज मुंबईत बैठक झाली या बैठकीत महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झालेली आहे असं त्यांनी सांगितलं या बैठकीत कोणत्या मुद्दयावर काय कार्यक्रम असावा त्याची सविस्तर चर्चा झाली सत्ता स्थापन करण्यासंदर्भात सकारात्मक आणि योग्य दिशेनं चर्चा सुरु आहे असं उद्धव ठाकरे यांनी माध्यमांना सांगितलं यासंदर्भात उद्या वार्ताहर परिषदेत स्पष्ट होईल असं ते म्हणाले चर्चा अजून पूर्ण झालेली नाही उद्याही चर्चा सुरु राहिल असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले शिवसेनेसोबत सत्ता स्थापन करण्यासाठी आघाडीतल्या घटक पक्षांनी पाठिंबा दर्शवल्यानंतर ही बैठक झाली त्यापूर्वी आज सकाळपासूनच शिवसेना काँप्रेस आणि राष्ट्रवादी या तीनही पक्षांच्या नेत्यांच्या आणि आमदारांच्या बैठकांचं सत्र सुरू होतं पर्यावरण मंत्रालयानं आज एकदाच वापरल्याजाणा या प्लॅस्टिकबद्दल मार्गदर्शक सूचना जारी केल्या सगळी मंत्रालयं आणि राज्यांना काटेकोर अंबलबजावणीचे आदेशही सरकारनं दिले आहेत पर्यावरण राज्यमंत्री बाबुल सुप्रियो यांनी या मार्गदर्शक सूचना लोकसभेत लेखी उत्तरात सविस्तरपणे सांगितल्या

केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी लोकसभेत एका प्रश्नाच्या लिखित उत्तरात ही माहिती दिली वायुप्रदूषण रोखण्यासाठी दररोज लढावं लागणार आहे असं मत केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी लोकसभेत वायू प्रदूषणावरील चर्चेदरम्यान व्यक्त केलं वायू प्रदूषणावर आळा घालण्यासाठी कोळश्यावर आधारित ऊर्जा केंद्र देखील बंद केली आहेत अशी माहिती त्यांनी दिली

त्यानुसार योजना तयार केल्या जात आहेत डिझेलवर चालणाऱ्या जड वाहनांसाठी बी एस

भारतीय रेल्वेचं खाजगीकरण होणार नसून प्रवाशांना उत्तम सुविधा पुरवण्यासाठी रेल्वेला व्यावसायिकीकरणाच्या दिशेनं पुढे जाणं आवश्यक असल्याचं प्रतिपादन रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी केलं राज्यसभेच्या प्रश्रतासामधे विचारलेल्या प्रश्नांना उत्तरं देताना ते बोलत होते भारतीय रेल्वेची संपूर्ण मालकी आणि नियंत्रण शासनाकडं आहे या मुद्यावर त्यांनी यावेळी भर दिला

देशात तयार होणारी नवनवीन तांत्रिक उपकरणे आणि उत्पादन वाढीला वाव देणा या उद्योगांमधे असलेल्या रोजगाराच्या संधीबद्दल निती आयोगाच्या आज झालेल्या बैठकीत विचार विनिमय झाला दिव्यांगांच्या स्थितीचा विचार करुन त्यांना मदत करणा या उद्योगांमधे भारतात उपलब्ध असलेल्या संधीबाबतही या बैठकीत उहापोह झाला प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत यावर्षी जम्मू कश्मीर राज्यात सर्वाधिक लांबीचे रस्ते बांधण्यात आले आहेत

यामुळं रेल्वेसेवेच्या वेळेत वाढ करण्याची मागणी करणाऱ्या अनेक प्रवाशांना या सुविधेचा लाभ घेता येणार आहे

बांगलादेशनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला खरा पण त्यांचे सर्व गडी झटपट बाद झाले ईशांत शर्मानं सर्वाधिक पाच गडी बाद केले दिवस रात्र खेळली जाणारी ही पहिली कसोटी पहिल्यांदाच लाल ऐवजी गुलाबी चेंडूनी खेळली जात आहे

श्रीलंकेचे नवनिर्वाचित प्रधानमंत्री महिंदा राजपक्ष यांना अर्थ आणि नगरविकास मंत्रालयाचा कार्यभार देण्यात आला असून दिनेश गुणवर्धना हे देशाचे नवे परराष्ट्र मंत्री असतील नव्यानं स्थापन झालेलं हे अंतरिम मंत्रिमंडळ पुढच्या संसदीय निवडणुकांपर्यंत कार्यरत राहणार असून राज्यमंत्र्यांची नेमणूक येत्या सोमवारी केली जाणार असल्याचं राष्ट्रपती गोताबाया यांनी सांगितलं भारत आणि चीन यांच्यातल्या राजनैतिक संबंधांना सत्तर वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं भारत आणि चीन यांच्यात सत्तर प्रकारचे विविध उपक्रम साजरे होणार आहेत

गेल्या महिन्यात चेन्ना धिं झालेल्या प्रधानमंत्री मोदी आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात झालेल्या अनौपचारिक बैठकीत अशा प्रकारचे सत्तर उपक्रम सादर करण्यात येतील असं मान्य झालं होतं चीननं पायाभूत सुविधा वाढवण्यासाठी केलेल्या राक्षसी प्रयत्नांमुळे अमेरिकेला दीर्घकाळासाठी आर्थिक फटका बसला असल्याची ताकीद अमेरिकेला पाकिस्ताननं दिली आहे चीन पाकिस्तान आर्थिक मार्गिकेमुळे आशियाई देशांना कोणताही फायदा होणार नाही तर तो फक्त चीनलाच होईल असं अमेरिकेचे आशियाई देशांचे कर्नचारी सहसचिव एलिस वेल्स यांनी म्हटलं आहे वेल्स वूड्रा विल्सन त्विनॅशनल सेंटर फॉर स्कॉल्स केंद्रात झालेल्या परिषदेत बोलत होते